न्रकत्याच झालेल्या लोकसभा र्निवडण्कांच्या प्रचारादरम्यान राजकांय आरोप प्रत्यारोप यांचा स्तर खालावल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी र्वाचंता व्यक्त केली

लोकसभांच्या निवडणुकांच्या माध्यमांनी दिलेल्या अंदाजामुळं रोखे बाजारात उसळी न्कत्याच झालेल्या लोकसभा र्मिनवडण्कोच्या प्रचारादरम्यान राजकोय आरोप प्रत्यारोप यांचा स्तर खालावल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी द्रःख व्यक्त केलं आहे

कोस्टर्यारका र्विदयापीठानं र्रालकडेच नायडू यांना मानद डॉक्टरेट बहाल केलां त्यार्नामत्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते राजकांय पक्ष जनता आर्गण माध्यमांनी याबाबत गांभीयानं र्विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान म्रख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आर्मण अन्य लोकप्रार्तानधीनी पदांचा आदर करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेराखत केलं

यावेळी ओडिशा आंध्र प्रदेश अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार विधानसभा निवडणुकांची देखिल मतमोजणी होणार आहे

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत एनडीएतर्फे या निवडणुकीत सहज बहुमत प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासहित विविध पक्षांच्या नेत्यांची गैर भाजपा सरकार केंद्रात यावी यासाठी भेट घेतली

मतमोजणीसाठो र्णनयुक्त अधिकारां कमचाऱ्यांवर्यातारक्त इतर कोणत्याहां व्यक्तीला मतमोजणी कद्रात प्रवेश नाहो असंहो त्यांनी सांगतलं

स सहार्गारया यांनी आज मुंबई इथं दिली

कृत्रिम बौद्धिक यंत्रणा कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत एमसीए पोर्टलच्या माध्यमातून कृत्रिम बौद्धिक यंत्रणा सुरू करण्याची सरकारची योजना असल्याचं कंपनी व्यवहार मंत्रालयाचे सचिव इंजेति श्रीनिवास यांनी सांगितलं या पोर्टलच्या माध्यमातून दैनंदिन कार्यालयीन व्यवहार सहज शक्य होणार आहे

काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडीचे ब्रेक र्निकामी